रिझर्व बँकेनं आपल्या तीसऱ्या द्वैमासिक पत् धोरण आढाव्यात रेपो तसंच रिव्हर्स रेपो दर हे महत्वाचे व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे मागिल तीन दिवसापासून व्हिडीओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून झालेल्या आर्थिक धोरण समितीच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेतल्याचं गर्वनर शक्तीकांत दास यांनी म्हटलं आहे

अतिरिक्त दूध योजनेतली दूध भुकटी आदिवासी मुलं आणि महिलांना मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे यासंदर्भात मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल वर्षा निवासस्थानी बैठक झाली त्या बैठकीत हा निर्णय झाला

जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे आपल्या वाढदिवसानिमीत्त आव्हाड यांनी काल प्लाझ्मादान केलं कोरोनामुक्त झालेल्या प्रत्येक व्यक्तीनं प्लाझ्मा दान केला तर महाराष्ट्र कोरोनामुक व्हायला वेळ लागणार नाही त्यामुळे स्वतः प्लाझ्मा दान करावंच शिवाय इतरांनाही त्यासाठी प्रवृत्त करावं असं आवाहन त्यांनी केलं

रत्नागिरीतले प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ दिलीप मोरे यांचं आज पहाटे कोरोनामुळे निधन झालं

मुंबईसह राज्याच्या अनेक भागात काल जोरदार वृष्टी करणाऱ्या पावसानं आजही अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावली आहे मुंबईत आज पावसानं काहीशी उघडीप घेतली आहे

मध्यरात्री पाऊस ओसरला आज सकाळी पाण्याचा निचरा झाल्यानं रेल्वे तसंच बेस्टची सेवा सुरू झाली पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी ही माहिती दिली आयुकांनी आज पेडर रोडवर पडलेल्या झाडांची पाहणी केली आजही मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली असल्याचं त्यांनी सांगितलं भायखळा इथल्या जेजे रुग्णालयात कालपासून भरलेल्या पाण्याचा पंपाच्या साहाय्यानं निचरा केल्याची माहिती चहल यांनी दिली दरम्यान मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी मुंबईतल्या परिस्थितीचा आढावा घेतला सतर्क राहण्याचे निर्देश त्यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत

रत्नागिरी जिल्ह्यातल्या नद्याधोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत चिपळूण आणि राजापूर तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे

पालघर जिल्ह्यात आजही पावसानं जोरदार हजेरी लावली जिल्ह्यातल्या बऱ्याच भागांमधे रात्रभर जोरदार पाऊस पडला सकाळी पावसाचा जोर वाढल्यानं बऱ्याच ठिकाणचे नाले भरून वाहत होते अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे आता मध्यम स्वरूपाचा पाऊस सर्वत्र सुरू आहे

मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी केलं आहे

सांगली जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू आहे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे

शिराळा तालुक्यात चांदोली परिसरातही मुसळधार पाऊस सुरू आहे

वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून काखे मांगले आणि कोकरूड रेठरे पुल पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे या भागातली वाहतूक ठप्प झाली आहे पावसाचा जोर कायम राहिला तर पाण्याचा विसर्ग वाढू शकतो त्यामुळे वारणा नदी काठच्या ग्रामस्थांना सावधानता बाळगण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या आहेत

जिल्ह्यतल्या तिलारी लागल आहे कर्ली आणि वाघोटन या प्रमुख तीन नद्या काल इशारा पातळीवरून वाहत होत्या त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला होता पण आता नद्यांची पाणी पातळी ओसरली आहे पावसाबरोबरच सोसाट्याचा वर असल्याने जिल्हयात अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावर मडुरे आणि पेडणे या स्थानकांच्या दरम्यानच्या बोगद्यातली संरक्षक भिंत आज पहाटे कोसळली या दुर्घटनेत कोणतीही मनुष्यहानी झालेली नसून कोकण रेल्वेकडून दुरुस्तीच काम हाती घेण्यात आलं आहे

पुणे शहराला पाणीपुरवठा करणा या वरसगावटेमघरखडकवासला तसंच पानशेत धरण क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासुन पावसाने जोरदार हजेरी लावल्याने धरणात पाण्याचा साठा वाढत आहे त्यामुळे पुणेकरांवर पाणीकपात संकट टळलं आहे

येत्या गणेशोत्सवात रत्नागिरी जिल्ह्यात बाहेरुन भेट देणाऱ्यांची संख्या दीड लाखावर जाण्याची शक्यता असल्यानं कोरोना उपचार सेवांमध्ये दुपटीने वाढ करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतला आहे जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली